केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसंच राज्य वस्तू आणि सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्यांतर्गत व्यवहारांवर होते एक ऑगस्टला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियमांमध्ये सुधारणा झाल्या आहेत एकाच व्यवहारावर दुहेरी कर आकारणी होत असल्यानं या दोन्ही कायद्यांमध्ये एकवाक्यता असणं आवश्यक आहे त्यामुळे मंत्रिमंडळानं कायदयात सुधारणेला मान्यता दिली

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खातं जयंत पाटील यांना दिलं आहे तर अन्न नागरी प्रवठा अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खातं छगन भ्जबळ यांच्याकडे सोपवलं आहे देशहितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात नागरिकत्व स्धारणा कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे त्यामुळे या कायद्याबाबत राज्यात नकारात्मक भूमिका घेऊ नये तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच महाराष्ट्रातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं या विषयावर तडजोड करू नये असं आवाहन भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे ते आज नाशिकमध्ये वार्ताहरांशी बोलत होते या कायद्यासाठी देशहिताच्या दृष्टीनं भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीबाबत विचार करेल असं ते म्हणाले सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नसल्यानं या कायद्याच्या बाजूनं आम्ही आहोत त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हायला हवी असं शेलार यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी नाशिकमध्ये पराभुत उमेदवारांची मतं जाणून घेतली राज्यावर कर्जाचा डोंगर आहे मात्र अभ्यास करुन शेतक यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आले होते त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते मंत्रीमंडळाचा प्ढील विस्तार डिसेंबर अखेरपर्यंत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

प्सद शहरातील अन्प्रभा हॉटेल समोरून पोलिसांनी म्होरक्यांवर ही कारवाई केली या आरोर्पीनी आठ घरफोड्या आणि सहा चोरीच्या ग्न्ह्याची कब्ली पोलिसांना दिली नांदेड मधून शस्त्र आणून त्याची गुन्हेगारांना विक्री करण्याचं काम आरोपी करत होते चौकशीदरम्यान कुख्यात दुचाकी चोर लखन राठोड हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे अमरावती जिल्ह्यातील शिधापत्रिका वाटपाचं काम गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी सेतू मार्फत ऑनलाइन प्रक्रिया स्रू करण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यात आठ हजाराहन अधिक शिधापत्रिकांचं वाटप झालं असल्याची माहिती जिल्हा प्रवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली जिल्ह्यातील ग्राहक हिताच्या दृष्टीनं राबवायच्या उपाय योजनांबाबत आज ग्राहक संरक्षण समितीची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते गडचिरोली जिल्ह्यात राज्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं देसाईगंज इथल्या न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं तालुका विधी सेवा समीती औंढा नागनाथ तर्फे लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते

टोलनाक्यांवर स्वयंचलित पद्धतीनं टोल भरणारी फास्टॅग यंत्रणा उदयापासून सर्व वाहनांसाठी अनिवार्य होणार आहे उदया सकाळी आठ वाजल्यापासून ही यंत्रणा कार्यरत होईल सरकारनं इंधनाची तसंच वेळेची बचत प्रदूषणाला आळा आणि अडथळ्याविना रहदारी सुरळीत रहावी या उद्देशानं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन यंत्रणा फास्टॅगच्या माध्यमातून टोल संकलनाची व्यवस्था उभारली आहे यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यांवर वाहन थांबवण्याची गरज भासणार नाही वाहन टोलनाक्यावर आल्यावर रेडीओ ध्वनीलहरींच्या जोडणीम्ळे वाहन धारकांकडून थेट टोल वजा व्हायला मदत होणार आहे वर्धा जिल्ह्यात सावंगी इथल्या दत्ता मेघे वैदयकीय महाविदयालयात आजपासून म्ख्याध्यापकांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाला स्रुवात झाली आज या संमेलनाचं उद्घाटन झालं या उद्घाटन सोहळ्याला खासदार स्प्रिया स्ळे उपस्थित होत्या म्ख्याध्यापकाच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या माध्यमातून राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम करता येईल या संमेलनातल्या चर्चेचा मस्दा प्राप्त झाल्यास म्ख्याध्यापकांचे प्रश्न संसदेत मांडण्याचं काम आपण निश्चित करु असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं वाराणसी इथं होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चाक्र इथले वीरशैव संत साहित्याचे गाढे अभ्यासक शांतीतिर्थ स्वामी यांची निवड करण्यात आली आहे

त्यांनी कपिलधार या मासिकाचं अनेक वर्ष संपादन केलं आहे

या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी केंद्रीय ग़हमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे अमरावती जिल्ह्यात संत गाडगेबाबा प्ण्यतिथी महोत्सव आजपासून सुरू झाला या पृण्यतिथी महोत्सवाचं उदघाटन अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी केलं

जिल्ह्यात प्राण्यांची संख्या वाढली आहे मात्र त्यांच्या अधिवासासाठी जागेचा अभाव असल्याम्ळे माणूस आणि प्राणी संघर्ष निर्माण झाला आहे

अमरावती विभागातील ब्लडाणा अकोला अमरावती आणि यवतमाळ वाशीम या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम राबवण्यात येत आहे

अहमदनगर जिल्ह्यातील राहरी कारखाना ते श्रीरामपूर रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या एक वर्षापासून रखडलं आहे निविदेप्रमाणे हे काम लवकरात लवकर करावं या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं देवळाली प्रवरा इथल्या सोसायटी चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस यंत्रणा महिला आणि म्लींच्या रक्षणासंदर्भात अधिक जागरुक आणि दक्ष झाली आहे

प्रत्यक्ष शाळेत जाऊन शाळकरी म्लींना हे निर्भया पथक मार्गदर्शन करत आहे विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे

येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे